दोन िय्यात चालणाऱ्या या अधिवेशनाचं पहिलं सत्र अकरा फेब्रुवारीपर्यंत तर दुसरं सत्र दोन मार्यपासून तीन एप्रिलपर्यंत चालेल

राष्ट्रीय जनगणना नोंदणी एन पी आर साठी कोणत्याही प्रमाणपत्र किंवा बायोमॅट्रिक माहितीचं संकलन केलं जाणार नसल्याचं केंद्रसरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे या जनगणनेसाठी फक्त एक प्रश्नावली असेल असं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे येत्या एप्रिल महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत ही जनगणना चालणार आहे रशियाचे प्रधानमंत्री दिमित्री मेदवेदेव यांच्यासह संपूर्ण संघीय सरकारन काल राजीनामा दिला रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी देशात घटनात्मक बदलांची गरज असल्याची घोषणा केली होती त्यानंतर प्रधानमंत्री मेदवेदेव यांनी पुतीन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असं तास या वृत्तसंस्थेनं कळवलं आहे मेदवेदेव यांना पुतीन यांनी आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समितीचे उपाध्यक्ष बनण्यास सांगितलं असून रशियाच्या कर सेवेचे प्रमुख मिसा क्रि मिशूस्तिन यांचे नाव प्रधानमंत्रीपदासाठी सुचवले आहे रशियात बळकट अध्यक्षीय लोकशाही पद्धती कायम ठेवतानाच संसदेला अधिक शक्ती देण्यासाठी घटनादुरस्ती करणार असल्याचं पुतीन यांनी संसदेसमोर केलेल्या वार्षिक भाषणात म्हटलं होतं या पार्श्वभूमीवर पुतीन यांचा चौथा कार्यक्रम संपण्याच्या चार वर्ष आधीच ही अनपेक्षित घोषणा पुतीन यांनी केली दरम्यान नवीन मंत्रीमंडळ स्थापन होईपर्यंत काम करण्याच्या सूचना पुतीन यांनी मेदवेदेव यांच्या मंत्रीमंडळाला दिल्या आहेत इंधन बचत आणि हरित पर्यावरणाचं महत्त्व प िव्न देण्यासाठीपीसीआरए अर्थात पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्था आज सक्षम ही देशव्यापी मोहीम सुरू करणार आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान नवी दिल्ली इथं या मोहिमेची सुरुवात करतील एक महिना चालणाऱ्या या मोहिमेदरम्यान पीसीआरएसोबत तेल आणि वायू कंपन्या सायकल डे सायक्लोथॉन गृहिणींसाठी इंधन बचतीचे साधेसोपे उपाय सांगणाऱ्या चर्चासत्रांचं आयोजन असे विविध कार्यक्रम होणार आहेत

आसाम करारातल्या अनुच्छेद सहानुसार गेल्या वर्षी निवृत्त न्यायमूर्ती बिप्लब कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली या तेरा सदस्यांच्या समितीची स्थापना झाली होती आसाम विधानसभा आणि आसामी जनतेच्या स्थानिक संस्थांमध्ये योग्य प्रकारचं आरक्षण निर्धारित करण्याचं काम या समितीकडे सोपवलं आहे तसंच राज्य सरकारच्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणाचं प्रमाणही ही समिती ठरवणार आहे एचडीआयएल अर्थात हाऊसिंग डेव्हलपमें अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमि डिकडून पीएमसी बँकेला देय असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी एचडीआयएलच्या मालमत्तांचं मूल्यांकन आणि विक्री करण्याकरता मुंबई उच्च न्यायालयानं एका त्रिसदस्यीय समितीची काल स्थापना केली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल आणि त्यातल्या इतर दोन सदस्यांची निवड राधाकृष्णन करतील

डिजिटल बँकीग व्यवहारांची सुरक्षा वाढवण्यासाठी डेबिट तसंच क्रेडीट कार्ड चालू आणि बंद करण्याची सुविधा स्वतः ग्राहकांनाचा द्यावी अशी सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व व्यापारी बँका आणि कार्ड पुरवणाऱ्या तिर कंपन्यांना दिली आहे यापुढे भौतिक किंवा आभासी कोणत्याही स्वरुपातील कार्ड देताना बँका आणि कार्ड पुरवणाऱ्या विर कंपन्यांनी सर्व कार्ड देशातल्या संपर्क आधारित वापर केंद्रांवर म्हणजेच एटीएम आणि पाँध्वे ऑफ सेलवर चालण्यासाठी सक्षम करावित आणि आपली कार्ड स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कार्ड विरहित व्यवहारासाठी आंतरराष्ट्रीय कार्ड सहित व्यवहारासाठी तसंच संपर्क विरहित व्यवहारासाठी सक्षम करण्याची सुविधाही ग्राहकांनाच द्यावी असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे या व्यवस्थेत मोबाईल अद्वीकेशन डेरनेट बँकीग एटीएम किंवा आयव्ही आर एस यंत्रणेचा समावेश करावा असंही बँकेनं म्हटलं आहे

नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी एनएचएआय अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं विनंती केल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे

वर्षभराच्या कडक वा ाघा भिंतर अमेरिकेनं चीन बरोबर पहिल्या धिऱ्याच्या व्यापार करारावर सद्या केल्या आहेत जवळपास वर्षभर या संदर्भातला दोन्ही देशांमधला संवाद बद होता हा क्षण भविष्यातल्या सुदृढ व्यापार संबधांची नांदी असल्याचं मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रसि यांनी व्यक्त केलं बौद्वीक संपदेचं संरक्षण आणि अंमलबजावणी दोन्ही देशांमधल्या व्यापाराचा समतोल आणि वाद विवादाचं प्रभावी निराकरण या गोष्टी पहिल्या प्रिप्यातल्या करारात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेनं काल डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध महाभियोगाचे दोन अनुच्छेद सुनावणीसाठी वरिष्ठ सभागृह म्हणजेच सिने क्रि पाठवण्याचा प्रस्ताव पारित केला आहे

यामुळे येणाऱ्या काही दिवसात ट्रम्प यांच्या विरोधात ऐतिहासिक सिने महाभियोगाच्या सुनावणीला सुरुवात होईल या आधी प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नस्त्री पेलोसी यांनी या सुनावणीसाठी संचालकांच्या नावांची घोषणा केली होती प्रतिनिधी सभेनं ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची घोषणा केल्यानंतर चार आठवड्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे गुप्तचर विभागाच्या स्थायी समितेचे अध्यक्ष एडम स्किफ्फ यांना या प्रक्रियेचे प्रमुख संचालक म्हणून नेमण्यात आलं आहे

अंतिम फेरीत त्याचा सामना हंगेरीच्या व्हिक उ लॉरेन्ज बरोबर रंगणार आहे